लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार काल संध्याकाळी संपला असून आता उद्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे

मतदान शांततेत आणि खुल्या वातावरणात व्हावं यासाठी निवडणूक अधिका यांनी चोख तयारी केली आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगानं मतदानाचा कालावधी अधिसूचित केला आहे

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यानंतरही बस्तर मतदार संघात नियोजित वेळापत्रकानुसारच लोकसभा निवडणूक घेतली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे या मतदार संघात दंतेवाडा जिल्ह्यातल्या श्यामगिरी हिल्स भागात काल नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजपा आमदारासह पाच जण ठार झाले होते त्या पार्वभूमीवर नक्षलग्रस्त जिल्ह्यात ज्या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका होणार आहेत त्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यानी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तातडीनं चर्चा केली आणि निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पुढले काही दिवस सर्वात जास्त खबरदारी घेण्याचे निर्देश दिले अशी माहिती आयोगानं दिली आहे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज जारी होणार आहे

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या अर्जांची छाननी आज होईल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता

गोव्यामध्ये पणजी कर्नाटकातलं कुंडगोल आणि तामिळनाडू राज्यातल्या सुलुर अरावकुरिची आणि तिरुपरान्कुंद्रम या सहा विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगानं पोटनिवडणुकांची घोषणा केली आहे

मतदान ही एक मौल्यवान जबाबदारी आहे आणि प्रत्येकानं राजकारणाची गुणवत्ता सुधारणं लोकशाही बळकट करणं व्यक्तीगत तसंच देशाच्या वैभवशाली भविष्यासाठी मतदान केलं पाहिजे असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे भारत जगातली सर्वात मोठी लोकशाही असून जनतेनं आता ती जगातली सर्वोत्तम लोकशाही बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत देशवासियांनी आपला मत देण्याचा अधिकार निवडण्याचा अधिकार आणि राजकारणाची गुणवत्ता सुधारण्याचा अधिकार बजावला पाहिजे असं उपराष्ट्रपतीनी त्यांच्या संदेशात सांगितलं आहे पश्विम बंगालमधल्या कूच बिहार आणि अलीपुर लोकसभा मतदार संघात मतदानाच्या पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे मुक्त आणि प्रामाणिक मतदान होण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना राज्य मतदान विभागानं केली आहे मतदारांच्या मनात आत्मविश्वास निर्माण व्हावा तसंच सुरक्षा व्यवस्थेसाठी सुरक्षा दलं तैनात झाली आहेत

स्टेट बँक ऑफ इंडियानं कर्जाच्या व्याजदरात पाच शतांश टक्याची नाममात्र कपात केली आहे हे दर आजपासून लागू होतील

तीस लाख रुपयांपर्यंत गृहकर्जाच्या व्याजदरातही बँकेनं एक दशांश टक्क्याघी कपात केली आहे त्यामुळे आता अशा आकारमानाच्या गृहकर्जाचे दर आठ पूर्णांक सहा ते आठ पूर्णांक नऊ दशांश टक्याच्या घरात असतील भारत ही जगातली सर्वाधिक वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था कायम राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे

गृंतवणुक आणि वाढत्या मागणीचा आधार भारताच्या वृद्धी दराला मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आर्थिक वाढीच्या दृष्टीनं भारतात पायाभूत सुविधा आणि वित्तीय क्षेत्रात सातत्यानं सुधारणा करणं आणि सरकारवरचं कर्ज कमी करणं आवश्यक असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत घेन्नई सुपर किंग्ज संघानं घरच्या मैदानावर विजयी घोडदौड कायम राखत कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सात गडी राखून पराभव केला

त्यानंतर चेन्नईच्या संघानं हे माफक आव्हान केवळ अठराव्या षटकात पार केलं आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर रात्री आठ वाजता मुंबई इंडियन्सची लढत किंग्ज इलेव्हन पंजाबशी होणार आहे आंध्र प्रदेशात उद्या होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी गोपाळ कृष्ण द्विवेदी यांनी दिली आहे

दोनदा मतदान करण्याचा प्रयत्न गंभीर मानला जाईल आणि त्या व्यक्तीला ताबडतोब अटक करून कायद्यानुसार शिक्षा केली जाईल असं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं राफेल व्यवहार प्रकरणी एका इंग्रजी वृत्तपत्रानं केलेल्या दाव्यांचं खंडन संरक्षण मंत्रालयानं केलं आहे हे वृत्तपत्र या प्रकरणी अकारण सनसनाटी निर्माण करत असून जनतेची दिशाभूल करण्यासाठी निवडक मुद्दे समोर आणत आहे असं मंत्रालयाच्या एका निवेदनात म्हटलं आहे भारत सरकार आणि संबंधित कंपन्यांमधे ऑफसेट करार झाला असून त्यात संरक्षण खरेदी प्रक्रियेच्या तरतुदींनुसार खाते पुस्तकापर्यंत पोच मध्यस्थी प्रभावाचा अनुचित वापर न करणं तसंच अभिकर्ता आणि अभिकर्त्याचं कमिशन इत्यादी गोष्टींचा समोवश आहे या वृत्तपत्रानं ही माहिती जाणीवपूर्वक दडवून ठेवली आहे असं या निवेदनात म्हटलंय मध्यप्रदेशात जबलपूर इथं भाजपाच्या सात नेत्यांवर आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे यामधे माजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल आणि जबलपूरच्या महापौर स्वाती गोडबोले यांचा समावेश आहे

राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फेर विचार करण्याच्या मागणीसाठी सादर केलेल्या कागदपत्रांबाबत केंद्रसरकारनं घेतलेल्या प्राथमिक आक्षेपांसदर्भात सर्वोच्च न्यायालय आज आपला निकाल देणार आहे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पीठ या प्रकरणात निकाल देईल